हा रुग्ण अलिकडेच चीनमधून भारतात परतला होता दरम्यान चीनमधील भारतीयांना घेऊन येणारं दुसरं विमान देखील नवी दिल्लीमध्ये दाखल झालं आहे यामध्ये तिनशे तेवीस भारतीय नागरिकांचा समावेश आहे सात मालदिवी नागरिक देखील या विमानानं आले आहेत या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढचे चौदा दिवस हरियाणातल्या मानेसर इथल्या विशेष कक्षात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत कोरोना विषाणू रोखण्याच्याद्रष्टीनं केलेल्या तयारीची आढावा बैठक घेतली

कर्नाटकातल्या हुबळी इथं बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठानं आयोजित केलेल्या योग शिबिरात भाग घेतल्यानंतर ते आज बोलत होते लोकसंख्याशास्त्रीय लाभांश तेंव्हाच कळू शकतो जेव्हा युवा सर्वांगीण दृष्ट्या निरोगी असतात असंही ते यावेळी म्हणाले योग हा देशाचा सर्वात मोठा वारसा आहे आणि जगाला दिलेली सर्वात गौरवशाली भेट असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं रामदेव आणि पतंजली योगपीठ योग प्रशिक्षक आणि गुरु हे योग आणि ध्यान लोकप्रिय करून देश निरोगी बनवण्यात मोठं योगदान देत असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले

दोषींच्या फाशीला दिलेल्या स्थगितीला आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारने न्यायालयात सादर केली आहे याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही दोषी आणि तिहार कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे

मुंबईत आयोजित महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनंही प्रयत्न व्हायला हवेत अशी सूचना यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली

पाडवी यांनी केली आहे

पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं चार शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे भारतानं सलामीवीर संजू सॅमसनला केवळ आठ धावांवर गमावलं आहे

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सुरू असलेली खाणीची कामं त्यासाठी करण्यात येणारे स्फोट यामुळे परिसरातील आदिवासी वाडीवरील घरांना तडे जात आहेत याकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी खालापूर तालुक्यातील माडप येथील प्रशांत पाटील यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाच्या आठव्या दिवशी प्रकृती खालावल्यामुळे काल त्यांना अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

या शिबीराचं उद्घाटन स्थानीक आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आलं